दरम्यान भारतात कोरोना विषाणू संसर्गामुळे होणारा मृत्यूदर अमेरिका आणि युरोपाच्या तुलनेत कमी असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे एका ट्वीट संदेशात त्यांनी ही बाब नमूद केली आहे

पुण्यात एका दिवसातली ही सर्वाधिक रुग्ण संख्यावाढ आहे

ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते या संदर्भात आज द्रपारी मंत्रालयात बैठक होणार असून या बैठकीत सर्व मागण्या समजून घेणार असल्याचं केदार यांनी सांगितलं रस्त्यावर दूध ओतून देणं योग्य नसल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं

सोलापूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला द्ग्धाभिषेक करून महाविकास आघाडीचा निषेध नोंदवण्यात आला याशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे इथं जनावरांना दुधाने अंघोळ घालून शासनाचा निषेध नोंदवला अंबाड येथे एका डेअरीनं द्ध न घेण्याची विनंती केल्यानंतरही द्ध खरेदी केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने द्रध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध करण्यात आला माळशिरस तालुक्यातल्या वेळापूर इथं ग्रामदैवताला दुधाने अभिषेक घालून उरलेल्या दधाने शेळ्या मेंढ्यांना आंघोळ घालण्यात आली

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्लकर्णी प्रदेशउपाध्यक्ष सत्तार पटेल उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्यातल्या राहूरी तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली दगडला द्ग्धभिषेक करून आंदोलन करण्यात आलं

फाळणीपूर्वी लाहोर इथल्या महाविद्यालयातून शायरीची पदवी संपादन केलेले जाल्हनवी यांनी देशभरात अनेक म्शायरे तसंच साहित्य संमेलनांमधून आपल्या गजल सादर करून रसिकांची मनं जिंकली होती चरितार्थासाठी व्रत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे जाल्हनवी यांना जालना शहरातल्या विविध सामाजिक संस्थांसह नामवंत शायर आणि समीक्षकांनी अनेक प्रस्कार आणि पदव्यांनी सन्मानित केलं होतं आपल्या रचनांमधून जीवनाचं वास्तव सादर करणाऱ्या जाल्हनवी यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रातून दुःख व्यक्त होत आहे

या मालगाडीला समोर दोन तर गाडीच्या मधोमध अन्य दोन असे चार रेल्वे इंजिन लावण्यात आले होते

जालना शहरासह जिल्ह्यात अंबड तसंच बदनापूर तालुक्यातल्या बहुतांश भागात सकाळी चांगला पाऊस झाला

परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील वडी शिवारात सोमेश्वर नदीला पूर आल्यानं अनेक गांवाचा संपर्क तुटला आहे औरंगाबाद शहर आणि परिसरातही आज सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे